या रुग्णांचे नवीन चाचणी अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती ब्रहन्मुंबई महानगरपालिकेतल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली या सर्वांना लवकरच रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याचं या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे

यामध्ये एन नाईन्टी फाईव्ह प्रकारचे सव्वा तीन लाख मास्क असून हा मास्कच्या या साठ्याची किंमत पंधरा कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी मुंबईत प्रत्यक्ष कारवाईनंतर पत्रकारांना ही माहिती दिली या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून दोन फरारांचा शोध सुरू आहे जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कलम तीन आणि सात अंतर्गत या सर्वांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचं ग्रहमंत्र्यांनी सांगितलं मास्कचा हा मोठा साठा सापडल्यामुळे सर्वसामान्यांची मास्कची मागणी बऱ्याच अंशी पूर्ण करता येईल असं देशमुख यांनी सांगितलं दरम्यान नागरिकांनी संचारबंदीचं पालन करावं अन्यथा सर्वत्र सक्तीनं कारवाई करण्याचे संकेतही गृहमंत्र्यांनी यावेळी दिले संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत नागरिकांनी क्रपया घरातच रहावं अशी विनंती राज्याचे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे आणखी कठोर पावलं उचलायला नागरिकांनी भाग पाडू नये असंही पवार यांनी म्हटल आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या बांधकाम कामगारांसाठी आपत्कालीन उपाययोजना कराव्यात असं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे देशातली बांधकामं ठप्प झाल्यामुळे किमान चार कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात गांधी यांनी या कामगारांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत सुचवलं आहे

कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी काही मुद्यांवर बोलणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे गेल्या रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहनही मोदी यांनी अशाच संवादातून केलं होतं

परभणी जिल्ह्यातही अनेक नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत जालना इथंही असंच चित्रं पहायला मिळत आहे पोलिस या नागरिकांना थांबवून घरातच राहण्याच्या सूचना देत आहेत कोरोनाचा प्राद्र्भाव टाळण्याबरोबरच डासांचा नायनाट करण्यासाठी जालना इथं नगरपालिकेच्यावतीनं आठही प्रभागात औषधं फवारणी करण्यात येत आहे

सकाळी अकरा ते तीन या वेळेत ही संचारबंदी शिथील केल्यावर काही भागात दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर रेषा आखून ग्राहकांना रांगेत उभे करून सामानाची विक्री केली दरम्यान जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना शिथीलतेच्या काळात गर्दी न करण्याचं आवाहन केलं असून अन्यथा हा कालावधी देखील बंद करण्यात येईल असे सांगितलं

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका परिचारिकेचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी दिली

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे निवडण्कीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे

महाराष्ट्रातल्या सात जागांवरून भाजपकडून डॉ भागवत कराड उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान तर शिवसेनेकड्रन प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे